राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबतची तयारी आणि क्षमता स्पष्ट करण्याचे निर्देश राज्यपालांनी या पत्राद्वारे भाजपला दिले आहेत राज्यपालांच्या पत्रावर निर्णय घेण्यासाठी भाजपच्या गाभा समितीची आज बैठक होणार असल्याचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं राज्यापालांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देणं हे घटनात्मक प्रक्रियेचा एक भाग असून शिवसेनेनं जनादेशाचा आदर केला पाहिजे असं सांगत शिवसेनेसोबत बोलणी करण्यास पक्ष अजूनही तयार असल्याचा पुनरुच्चार मुनगंटीवार यांनी केला

किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक लाख टन कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे अन्न आणि य्राहक कार्य मंत्री रामविलास पासवान यांनी एका ट्विट संदेशाच्या माध्यमातून ही माहिती दिली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत राष्ट्रवादी कॉंप्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर अखिल भारतीय मजलिस ए झेहादुल मुसलिमिन एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी असमाधान व्यक्त केलं आहे